ध्रळे इथं काल विविध विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते पुलवामा हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांच्या कुटंबियांसोबत संपूर्ण देश असून या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली यावेळी कृषी सिंचन योजनेंतर्गत निम्न पांझरा प्रकल्पाचं लोकार्पण धुळे नरडाणा रेल्वेमार्ग जळगाव मनमाड रेल्वेमार्गाच्या तिहेरीकरणाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते भुसावळ वांद्रे खानदेश एक्सप्रेस उधना नंद्रबार मेमू ट्रेन उधना पाळधी मेमू ट्रेन या रेल्वेगाड्यांना द्रद्रश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यापूर्वी काल सकाळी यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथंही विविध विकास कामांचा श्भारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला

एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात सहस्रकुंड इथं आदिवासी मुला मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं दुरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना नव्या घराचा ताबा पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला अजनी प्रणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं राज्यपालांसह मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री हंसराज अहिर पालकमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते

या बैठकीत या हल्ल्याच्या निषेधाचा ठराव संमत झाला दहशतवाद आणि दहशतवाद्यांना सीमेपलिकडून मिळणारं संरक्षण याबाबतही या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत काश्मीरला दहशतवाद आणि हिंसेतून मुक्त करण्याच्या सरकारच्या कटीबद्धतेचा प्नरुच्चार केला देशाची एकता आणि सुरक्षेसाठी आपण सरकार आणि सुरक्षा बलांसोबत असल्याचं काँग्रेस नेते ग्रलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर वार्ताहारंशी बोलताना सांगितलं दहशतवादाचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारसोबत असल्याचं त्यांनी नमूद केलं

या दोन्ही जवानांचे पार्थिव देह काल औरंगाबाद इथं सकाळी लष्कराच्या विमानानं औरंगाबाद इथं पोहोचले त्यानंतर राठोड यांचा पार्थिव देह रस्तामार्गे लोणारकडे तर राजपूत यांचा पार्थिव देह हेलिकॉप्टरनी मलकापूर इथं नेण्यात आला औरंगाबाद विमानतळावर पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे महापौर नंदक्मार घोडेले विभागीय आय़क्त सुनील केंद्रेकर यांच्यासह नागरिकांनी वीरजवानांना श्रद्धांजली अर्पण केली जालना इथं राज्यमंत्री अर्जून खोतकर आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह अनेकांनी वीरजवानाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती दरम्यान या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दोन कोटी एक्कावन्न लाख रुपये तर कोल्हापूर इथल्या पश्चिम महाराष्ट देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अकरा लाख रुपये अर्थसाह्य जाहीर केलं आहे

हिंगोली जिल्ह्यात बह्तांश मुख्य बाजारपेठा बंद होत्या पाकिस्तानच्या प्रतिकात्मक प्तळ्याचं ठिकठिकाणी दहन करत हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

या बंद मध्ये शाळा महाविद्यालयं खाजगी शिकवणी वर्ग सहभागी झाले शहरातली बहुतेक व्यापारी प्रतिष्ठानं बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी निषेध करण्यात आला रेणापूर आणि नळेगाव इथं बंद पाळून दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं परभणी शहरासह जिल्ह्यात काल उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं हुतात्म्यांच्या कुटूंबियांसाठी मानवत इथं मदत फेरी काढण्यात आली

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर नालासोपारा वसई मध्ये तसंच नंदुरबार रत्नागिरी आदी जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला काही ठिकाणी रेल रोको आंदोलनही करण्यात आलं औरंगाबाद इथं आज सायंकाळी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

त्यामुळे लोकांना विनाकारण अटक होणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

प्रुषांच्या गटात सौरभ वर्मानं लक्ष्य सेनचा पराभव करून विजेतेपदाची हॅटट्रीक साधत पुरूष एकेरीतील किताब पटकावला पुरूष दहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि चिराग शेट्टी या जोडीनं अव्वल मानांकीत अर्ज्ञन एम आर आणि श्लोक रामचंद्रन या जोडीचा सरळ लढतीत पराभव केला

समाजशास्त्रज्ञ इतिहासकार ज्येष्ठ साहित्यिक गेल ऑम्वेट संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत पाटोदा या आदर्श गावाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पेरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल औरंगाबाद इथल्या पन्नालाल नगर विकास संस्थेच्या वतीनं आयोजित अष्टविनायक संगीत महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला